महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांचे मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

रांची क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी खराब हवामानाचा व्यत्यय

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला आहे

हरियाणात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला भाजपा काँग्रेस राष्ट्रीय लोक दल जन नायक जनता पार्टी यांनी राज्याच्या विविध भागात प्रचार केला प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी सिरसा जिल्ह्यातल्या इलिनाबाद इथं प्रचार सभा घेतली मुख्यमंत्री मनोहरलाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हरियाणात अनेक विकासकामे केली आहेत असं ते म्हणाले

जल मंत्रालयाच्या निर्मितीविषयीही त्यांनी मतदारांना अवगत करून पाकिस्तानकडे जाणाऱ्या नद्यांचे पाणी हरियाणा आणि इतर राज्यांना मिळेल असंही त्यांनी सांगितलं

विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपल्यानंतर मतदानाच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे यंत्रणेच्या सज्जतेवर लक्ष द्यावं प्रत्येक मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दक्ष रहावं अशा सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत जिल्हापातळीवरही जिल्हानिवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत मतदार जनजागृतीसाठी राज्यभरात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत प्रत्येक मतदारानं मतदान करावं असं आग्रहाचं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे

जागतिक व्यापार वृद्धि क्षेत्रातली मंदी ही संकटाचं रुप धारण करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे वाढते व्यापारी सहकार्य भौगोलिक तसंच राजकीय पातळ्यांवरील अनिश्चितता आणि कर्जवसूलीच घसरतं प्रमाण रोखण्यासाठी जागतिक पातळीवर परस्पर सहकार्य गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या मंत्रीस्तरीय समितीच्या विकासगटाच्या सत्रात त्या बोलत होत्या अमेरिकेत सध्या वॉशिंग्टन इथं आयएमएफ आणि जागतिक बँकेची वार्षिक बैठक सुरु आहे राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकैय्या नायडू यांनी डी एन ए तंत्रज्ञान नियमन विधेयक संसदेच्या विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि वन स्थायी समितीकडे विचारार्थ पाठवलं आहे या विधेयकात एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डी एन ए तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याविषयी तसंच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर डी एन ए विषयीचा माहितीसाठा निर्माण करण्यासाठीच्या तरतुदी आहेत उत्तर प्रदेशातल्या हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी गुजरातच्या एटीएसने तीन जणांना अटक केली आहे उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ

सिंग यांनी आज लखनौ इथं वार्ताहरांना ही माहिती दिली

दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद आणि फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डटेर्टे यांच्यात काल शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून ही माहिती दिली दोन्ही देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करत आहेत त्यामुळे दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा क्षेत्रातली भागिदारी आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठीही मान्यता दिली असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे यानंतर दोन्ही देशांमध्ये सागरी संरक्षण पर्यटन सांस्कृतिक आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातले चार करारही झाले राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी आपल्या फिलिपीन्स दौ यात यकृत प्रत्यारोपण झालेल्या मुलांच्या पालकांशी संवाद साधला

ब्रिटनमध्ये सध्या संसदेत ब्रेक्झीट प्रकरणी चर्चा सुरू आहे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी ठेवलेल्या याप्रस्तावावर ही चर्चा सुरू असून ब्रेक्झीट बरोबर राहायच का यावर नंतर मतदान होणार आहे

अमेरिकेने मध्यस्थी करुन घातलेल्या युद्धबंदीच्या अटी तुर्की पाळत नाहीत असं प्रतिपादन सीरियन कुर्दिश दलांनी केलं आहे

टर्की समर्थकांनी काल रास अल अयानमधे वैद्यकीय मदत पथकालाही पोहोचू दिलं नाही अशी तक्रार ब्रिटनमधील सीरीयाच्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही केली आहे

रोहित शर्माचं मालिकेतलं हे तिसरं शतक आहे

या मालिकेतले या आधीचे दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले आहेत